या तंत्रज्ञानाच्या निर्मिती आणि वापराच्या स्पर्धेत भारतही उतरत आहे आगामी काळात देशात क्वांटम तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची रूपरेषा लवकरच तयार केली जाणार आहे असे प्रतिपादन संरक्षण संशोधन आणि विकासचे अध्यक्ष सचिव डॉ

सतीश रेड्डी यांनी आज पुण्यात केले त्यांच्या हस्ते क्वांटम तंत्रज्ञान परिषदेला आजपासून पुण्यात सुरुवात झाली

या मुदतीनंतर रोखीने पथकर भरणाऱ्यांसाठी एक मार्गिका ठेवली जाणार असली तरी अशा वाहन चालकांवर अतिरिक्त दंड आकारला जाण्याची शक्यता असल्याचं प्राधिकरणाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं केंद्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या मातवंदना योजनेचा प्रारंभ आज पुणे जिल्ह्यातही झाला

या योजने अंतर्गत प्रथमच ज्या मातांची प्रसूती झाली किंवा गर्भधारणा झाली असेल त्यांना शासनाकडून मदत केली जाते यासाठी महिलांनी या योजने अंतर्गत नोंदणी करणे गरजेचे आहे एकविसाव्या शतकातील विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या नवीन पिढीला वैज्ञानिक कसोटीवर गोधनाचे महत्त्व पटव्रन सांगितल्यास गोसेवा क्षेत्रात तरुण उद्योजक सक्रिय होण्यास निश्चितच हातभार लागेल असे मत राष्ट्रीय कामधेन् आयोगाचे अध्यक्ष डॉ वल्लभभाई कथीरिया यांनी व्यक्त केले कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे पुण्यात आयोजित देशी गोवंश जागतिक परिषदेचे उद्घाटन श्क्रवारी डॉ कथीरिया यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते चार दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये गोशाळा देशी गायींचे संवर्धन दुग्ध उत्पादन अशा विविध विषयांवर तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं झाली परिषदेचा समारोप आज झाला

सहाव्या जागतिक घ्बड परिषदेचा समारोप आज प्ण्यात झाला

घुबडांशी निगडीत शास्त्रीय पैल्रंवर या परिषदेत चर्चा झाली प्ण्यातील इला फाऊंडेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्राणीशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र विभाग तसंच महाराष्ट्र शासनाच्या वनविभागानं या परिषदेचं आय़ोजन केलं होतं

नागरीकांनी थकीत कर भरावा असे आवाहन कर आकारणी आणि करसंकलन विभाग प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लाग्र केली या योजनेत बहसंख्य असंघटीत कामगारांनी नावनोंदणी करावी या उद्देशाने गोळीबार मैदान येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालय इथं एकीकृत सेवा केंद्राच्या सहयोगातून सुविधा केंद्र सुरू केले आहे सहा डिसेंबरपर्यंत या सुविधा केंद्राव्दारे असंघटीत कामगारांना नावनोंदणी करता येईल असं आवाहन भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे

अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी न्यासाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माजी मंत्री दिलिप कांबळे यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र न्यासचे अध्यक्ष श्री

जन्मेजय शरणजी महाराज स्वामी यांनी न्कतेच दिले आहे चंपाषष्टी निमित्त आज जेजूरी येथे भाविकांनी खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होते येळकोट येळकोट जय मल्हार या गर्जनेनं जेजूरीचा गड परिसर दुमदुमून गेला होता प्णे आणि परिसरातील खंडोबाच्या मंदिरांमध्येही चंपाषष्टीचा उत्सव साजरा झाला

आकाश अंशत ढगाळ होतं

नमस्कार